मराठा आरक्षणासंदर्भात काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

विरोधी पक्षानंही सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं काही तरतुदींना स्थगिती दिल्यामुळे जो संभ्रम निर्माण झाला आहे तो दूर करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले सरकार मराठा समाजासोबत असून आरक्षण देण्याचा निर्णय सर्व पक्षानं घेतला आहे त्यामुळे नागरिकांनी आंदोलन न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं हा विषय न्यायालयीन असल्यानं या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी सरकार जो प्रयत्न करेल त्यासोबत विरोधी पक्ष असेल असं विधान सभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली सर्वोच्च न्यायालयानं सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग विधी आणि न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्रिमंडळानं गृह विभागाला दिले आहेत

या योजने अंतर्गत रस्ते अपघातग्रस्तांना तत्परतेने वैद्यकीय सेवा आणि आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल यामध्ये औद्योगिक अपघात दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेले अपघात आणि रेल्वे अपघाताचा समावेश नाही राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी महोत्सव आयोजित करण्यासही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली

प्रलंबित प्रकरणांची संख्या आणि पायाभूत सुविधा विचारात घेऊन हे न्यायालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे

यासदभोत राज्यान आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती

याबाबत पाठप्रावा करून ही बंदी उठवण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितलं ही बंदी उठवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचं शिष्टमंडळ केंद्र सरकारला भेटणार असल्याचं कृषी मंत्री दादा भूसे यांनी सांगितलं

राज्यातल्या कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे त्यामुळे इथल्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो

नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरु होतं औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत असून हे हिटलरशाही धोरण असल्याचं जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे यांनी म्हटलं आहे काळे यांच्या शिष्टमंडळानं या मागणीचं निवेदन प्रशासनाला दिलं परभणीत आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं केली तर लातूर काँग्रेस पक्षानं निर्णयाचा फेरविचार करण्याच्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं

याप्रकरणी त्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मात्र काही वेळात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना सोडून देण्यात आलं ऊसतोड कामगारांचं आंदोलन दडपण्यासाठी सरकार दंइकेशाहीची अंमलबजावणी करत असल्याचा त्यांनी आरोप आमदार धस यांनी केला आहे

औरंगाबाद इथं पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल त्याचबरोबर ते हुतात्मा स्मृतीस्तंभाला प्ष्पचक्र अर्पण करुन हतात्म्यांना मानवंदना देतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे द्रद्रष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत मराठवाड्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालय ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सकाळी आठ वाजता प्र कुलगुरु डॉ प्रवीण वक्ते यांच्या हस्ते तर नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कलग्रु डॉ उद्धव भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत

आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन सुविधा उपलब्ध ठेवण्यासाठी यंत्रणांनी सतर्क रहावं तसंच ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव देण्याची सूचनाही देसाई यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली

शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर बालाघाट डोंगरातल्या लेण्यांपैकी एका लेणीचं पावसामुळे नुकसान झालं आहे त्यामुळे या लेणीच्या छताला आधार देण्यासाठी बारा स्तंभ बांधण्यात येत असल्याची माहिती सहायक संचालक अजित खंदारे यांनी दिली पुढील दोन महिने हे काम सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं

यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होणार असून शेतकरी सोयाबीन बियाण्यांच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे प्रशिक्षण प्राप्त महिला शेतकरी यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितलं माझं नाव छाया कालिदास रसाळ राहणार कन्हेरी तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद माझ्या गटाचे नाव गौतमी स्वयंसहाय्यता समूह आहे तीन प्रकारच्या शेतीशाळा झाल्या पण आताच्या शेतीशाळेमध्ये सरांनी बियाणे साठवूण कसे ठेवायचे याबद्दलची माहिती सांगितली सगळ्या जणी असा विचार करणार आहोत की घराच्या घरी बियाणे तयार केलेलं त्याचं आम्ही साठवून ठेवणार आहोत पुढच्या वर्षीसाठी मराठवाड्यात अनेक भागात कालही जोरदार पाऊस झाल्यानं काही भागात प्रस्थिती निर्माण झाली नांदेड जिल्ह्यात मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगांव आणि हिमायतनगर या तालुक्यात ढगफुटी झाली

मुखेड तालुक्यात चार पाच दिवसांपासून सतत होत असलेल्या पावसामुळे जून्ना आणि शिरूर दबडे इथले तलाव पाण्याने तुडूंब भरून वाहू लागल्यामुळे मुखेड शहरा जवळील मोती नदीत पुर आला आहे हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव कहाकर परिसरात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला हिंगोली सेनगाव रस्त्यावर नर्सी इथल्या गोमती नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्यानं दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे वसमत तालुक्यातल्या कौठा इथल्या आसना नदीला पूर आला आहे लातूर जिल्ह्यातही दोन दिवस जोरदार पाऊस झाला देवणी ते लासोना या मार्गावरील आणि देवणी खूर्द जवळील पूल खचून वाहून गेल्यामुळे लासोना गावचा संपर्क तुटला आहे तसंच सहा महिन्यापूर्वीच बांधलेला भोपणीचा पूलही खचला असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे उदगीर तालुक्यातल्या बनशेळकी इथं मुसळधार पावसानं दोन घरं वाहून गेली बीड जिल्ह्यात बिंदुसरा प्रकल्पातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे माजलगाव धरणातून काल दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे

पैठणच्या नाथसागरातला पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे

तसंच तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांना निवेदन देण्यात आलं

काल झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला

औरंगाबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालयात तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाच्या पाली आणि बुद्धिझम विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केलं होतं

बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्त्री पाली भाषा परिचय तू खरच सुंदर आहेसयासह त्यांची विपुल ग्रथसपदा प्रकाशित आहे

शेतामध्ये महाराष्ट ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत विहिरीचा ठराव मंजूर करुन पंचायत समितीकडे पाठवण्यासाठी आणि मंजूर करुन देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती हिंगोली इथल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयातल्या लोकसेविका सविता शालगर यांना पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना काल पकडण्यात आलं